मुंबईत आयोजित या बैठकीत जेटली यांनी व्हिडोओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला सर्वच देश विविध गोर्टीसाठी एकमेकांवर अवलंबून असतात त्यामुळं जागतिक पातळीवर ग्राहक हिताच्या दृष्टीनं व्यापार सुलभ होणं गरजेचं आहे असं ते म्हणाले जागतिक सीमा शुल्क संघटनेचे अध्यक्ष एनरिक कॅनॉन तसंच केद्रीय महसूल सचिव अजय भूषण पांडे या कार्यक्रमाला उपस्थित होते सिंधूर्द्रा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज द्रपारी कणकवलीत नारायण राणे यांची भेट घेतली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात असली तरी राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला आघाडीत घेण्याचा निर्णय काँग्रेस पक्षावर अवलंबून राहील असं पवार यांनी काल सावंतवाडीत जाहीर केलं होतं मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलं आहे

या कायद्या विरोधात संघटनांकडून न्यायालयात आव्हान याचिका दाखल होऊ शकते या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं आज कॅव्हेट दाखल केलं आहे

दिव्यांगांच्या हिताचं रक्षण आणि त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी जागरुकता निर्माण व्हावी हा यामागचा हेतू आहे दिव्यांगांचं सक्षमीकरण करुन त्यांना सर्वांच्या बरोबरीनं उम करुया हा यंदाच्या दिव्यांग दिनाचा संदेश आहे आज या दिनानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं जळगावमध्ये दिव्यांग युवक युवतींसाठी मोफत निवासी स्पर्धा परीक्षा स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र चालवून त्यांना जगण्याचे बळ देणारे स्वतच्या पायावर उभे करणारे यजुवेंद्र महाजन यांना यंदाचा राष्ट्रीय हेलन केअर हा पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री डॉ सत्यपाल सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला प्रत्येकानं दिव्यांगाची वेदना ओळखून दिव्यांग व्यक्तींचा सन्मान करावा असं आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केलं आहे लातूर इथं आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते हिंगोली इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज जनसंग्राम दिव्यांग आघाडीच्या वतीनं दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं दिव्यांगांच्या हक्काच्या निधीचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सुनील मुलगीर यांनी यावेळी केला देशाचे पहिले राष्ट्रपती आणि थोर स्वातंत्र सैनिक डॉ

उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी एका ट्विटर संदेशात डॉ राजेंद्र प्रसाद यांची दृष्टी आणि त्याचं नेतृत्व देश आणि देशवासियांना सदैव मार्गदर्शन करत राहील या शब्दात आपला आदरभाव व्यक्त केला तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डॉ राजेंद्र प्रसाद यांची प्रतिमा साधी रहाणी उच्च विचारसरणी आणि आदर्श देशातल्या प्रत्येकाला प्रेरणा देत राहतील असं आपल्या संदेशात म्हटलं आहे

पूणे जिल्ह्यात झालेल्या भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी पूणे न्यायालयात दाखल केलेलं आरोपपत्र सादर करावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला दिले या कार्यकर्त्यांवर लावलेले आरोप नजरेखालून घालण्यासाठी येत्या आठ डिसेंबरपूर्वी आरोपपत्र न्यायालयात सादर करावं असे निर्देश सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी राज्यसरकारला दिले ज्येष्ठ वकील मुक्ल रोहतगी यांनी यासंदर्भात राज्य सरकारची बाजू मांडली भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिल्यानंतर राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हा आदेश दिला

तीन महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर त्याच्यात एका दिवसात इतकी मोठी घसरण नोंदली गेली कच्च्या तेलाच्या दरात झालेली सुधारणा आणि डॉलरचं बळकटीकरण यामुळे रुपया घसरल्याचं सूत्रांनी सांगितलं देशातल्या शेअर बाजारात मात्र तेजी टिकून राहिली तेलाच्या दरात झालेली वाढ रुपयाचं अवमूल्यन आणि आणि राष्ट्रीय स्थूल उत्पादनाचे कमकुवत आकडे असूनही बाजारात उत्साह दिसून आला

दरवर्षीप्रमणाचे उद्या म्हणजेच चार डिसेंबरला नौदल दिन साजर होणार आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज वार्ताहरांशी संवाद साधला कर्करोगाशी यशस्वी लढा देण्यासाठी रिलायन्स समूह सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून रुग्णालयांची साखळी उभारत असून राज्यशासन या कामात रिलायन्ससोबत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालूक्यातल्या रिधोरा गावाच्या परिसरात रिलायन्स समुहाच्या कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते आखिल भारतीय गोर बंजारा समाजाची बोली भाषा पेहराव साहित्य तसंच संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी इथं उभारल्या जाणाऱ्या नगारा रुपी संग्रहालयाचं भूमीपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि शिवसेना अध्यक्ष उद्वव ठाकरे यांच्या हस्ते बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज यांच्या उपस्थितीत झालं